लोकसभेच्या सभापती पदासाठी आज निवडणूक होत आहे भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ओम बिर्ला हे राजस्थानातल्या कोटा लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारालाच सभापती पदासाठी पाठिंबा द्यायचा ठराव केला आहे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काल रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली क्रि एक देश एक निवडणुक या मुद्दयावर लोकसभेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक घेतील

या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल कॉंग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्राद्वारे कळवलं आहे एकराष्ट्र एक निवडणूक या मुद्दयावर आपलं मत मांडायला प्रत्येक पक्षाला पुरेसा वेळ द्यावा असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे मेंदूज्वराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसंच या आजाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तज्ञांचा एक कायमस्वरुपी गट स्थापन करणार आहे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेतले तज्ञ यांच्याबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच महिला आणि बालकल्याण मंत्र्यांचा या गटात समावेश असेल काल नवी दिल्ली के विविध वैद्यकीय विषयांमधल्या तज्ञांच्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या गटाच्या स्थापनेचे निर्देश दिले

विशेष न्यायाधीश दिनेश चंद्रा यांनी प्रयागराज बेल्या नैनी कारागृहात ही शिक्षा सुनावली रेल्वेनं निश्वित केलली ध्येय उद्दीष्ट गाठण्यासाठीची पुढची वाटचाल कशी करावी यावर विचारविनिमय करण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल रेल्वेच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उच्चस्तरीय बैठक घेतली रेल्वेच्या सर्व विभागांनी एकत्रित संघभावनेनं काम केलं तर सर्वसमावेशक असं एकसामायिक उद्दिष्ट गाठणं शक्य होईल असं मत गोयल यांनी व्यक्त केलं रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते देशातल्या अत्यंत गरीब व्यक्तिलाही रेल्वेनं प्रवास करणं शक्य व्हावं तसंच स्वच्छता आणि सुरक्षेवर भर द्यावा अशा धोरणानं काम करावं अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी जम्मू कश्मीर सज्ज झालं आहे

जम्मूतल्या के

हक्कू क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य सोहळा होणार असून या सोहळ्याला जम्मूचे हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत

या दिवशी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं

याप्रसंगी नायब राज्यपाल किरण बेदी उपस्थित होत्या त्यांनी मुलं आणि शिक्षकांचं उत्साही सहभागाबद्दल अभिनंदन केलं आणि योग रोजच्या जीवनात सहभागी करण्यावर भर दिला

या कार्यक्रमाला नायब राज्यपाल किरण बेदी मुख्यमंत्री नारायणसामी मंत्री तसंच उत्तर लोक उपस्थित राहतील

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या मुलांची चोवीस तास काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत

बेगुसराय चार संशयित मेंदूज्वर रुग्णांची नोंद झाली आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी राज्य सरकार लवकरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करणार आहे उद्योग विकास आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी ही माहिती दिली

जगातल्या या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधे सध्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्बंभूमीवर ट्रम्प यांच्या या घोषणेकडे महत्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जातं

पुढच्या आठवङ्यात जपानमधे होणा या परिषदेतही आपण भेटणार असल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे त्याआधी त्यांनी शी जिनपिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली

आज न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रीकेशी होणार आहे बर्मिंगहॅम क्वें दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी अफगाणिस्तानशी होणार आहे आकाशवाणी पणजी केंद्रानं विविध भारतीचे कार्यक्रम आता एफ एम वाहिनीवर सुरु केले आहेत

फेसबुक लवकरच आपली लीव्रा नावाची क्रिप्टोकरंसी सुरु करणार अहे स्मार्ट उपकरणांद्वारे कमीत कमी खर्चात वैशिक देयक सुविधा उपलब्ध करुन देणं हा याचा मुख्य उद्देश आहे लीब्राला नवीन जागतिक मुद्रा संबोधलं जात आहे पुढच्या वर्षीपासून लीब्रा वापरात येईल

भारताच्या सर्व सशस्त्र दलांमधल्या अधिकाऱ्यांसह शांतता क्षेत्रातल्या तिन्ही दलाच्या लष्करी अधिकाऱ्यांसाठीची रेशनची तरतूद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली हा निर्णय संरक्षण मंत्रालय तसंच सशस्व दलानं सर्वच स्तरावर केलेल पाठपुराव्याचं फलित आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र सादर करण्यास उशीर होत असेल तर संबंधीत विभागाच्या पोच पावतीच्या आधारे आधारे दिल्ली विश्वविद्यालयात अस्थायी प्रवेश मिळू शकेल असा निर्णय प्रवेश समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आल्याचं समितीचे सदस्य प्राध्यापक रसाल सिंग यांनी सांगितलं